या चकमकीत सुमारे पाच ते सात पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी ठार झाले असं लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितलं बी ए टी या दलामधे पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचे जवान आणि दहशतवाद्यांचा समावेश असतो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 काश्मीरमधे अलीकडेच झालेल्या दोन चकमकीत जैश ए मोहम्मदचे चार कट्टर दहशतवादी ठार झाले आहेत असं कालिया म्हणाले त्यांच्याकडून स्नायपर रायफलचा मोठा साठा पाकिस्तानी शिक्का असलेली अत्याधुनिक स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत यावरुन दहशतवादी हल्ल्यांमधे पाकिस्तानचा हात आहे हे सिद्ध होतं असं त्यांनी सांगितलं पाकिस्तानच्या या अत्यंत दुष्ट आणि कुटिल कारावायांना भारतीय सैन्य पूर्ण ताकदीनं उत्तर देईल असंही ते म्हणाले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 मेंढर सेक्टर ॐ पाकिस्ताननं उखळी तोफा आणि बाँबचा मारा करायला सुरुवात केली या हल्ल्याला भारतीय सैन्यानं चोख प्रयुत्तर दिलं या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही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 केवळ कागदपत्रांचं शुल्क आकारलं जाणार आहे जम्मू काश्मीरमध्ये प्रशासनानं सुरक्षेच्या कारणासाठी अमरनाथ यात्रेकरूंना आणि पर्यटकांना त्यांचं पर्यटन स्थगित करण्याची सूचना केल्याच्या पार्बभूमीवर रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे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

ते काल हैदराबाद ध्व एका कार्यक्रमात बोलत होते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

नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या भाजपाच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा आज समारोप होणार असून समारोप कार्यक्रमात प्रधाननंत्री नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत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 मंत्री किवा खासदार बनल्यानंतरही एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे सक्रिय राहण्याची सूचना त्यांनी यावेळी खासदारांना केली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 खासदारांमध्ये शिस्तीचं महत्व निर्माण करणं आणि संसदेत आणि संसदेच्या बाहेर त्यांचं वर्तन कसं असावं याबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं ही कार्यशाळा आयोजित केलं आहे निरोगी भारत घडवण्यासाठी देशात पोषण क्रांती होणं गरजेचं आहे त्यादृष्टीनं वाङ्या वस्त्यांमधे आणि गावागावात जनजागृती करण्याच्या दृष्टीनं महिलांना पोषणदूत व्हायला हवं असं मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे

रिझर्व बँकेच्या निकषांच उल्लंघन केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातल्या सात बँकांवर रिझर्व बँकेनं कठोर कारवाई केली आहे गैरव्यवहाराचं वर्गीकरण देयक सवलत आणि निधीच्या वापरावर देखरेख यासंदर्भातल्या निकषांचं या बँकांनी उल्लघन केल्याबद्दल त्यांना एक ते दोन कोटी रुपये दंड ठोठावला आहे बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया इंडियन बँक आणि युनियन बँक यांना प्रत्येकी दीड कोटी रुपये तर अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांना प्रत्येकी दोन कोटी रुपये दंड केला आहे सायबर सुरक्षा निकषांचं आणि इतर निकषांचं उल्लंघन केल्याबद्वल कॉर्पोरेशन बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे बिहारमधे रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिका यांच्या जागा येत्या वर्षभरात थेट कॅम्पस भरतीब्रारे भरल्या जातील असं बिहारचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे ते काल पटणा ििं एका वैद्यकीय परिषदेत बोलत होते

तत्कालीन राजद सरकारच्या कार्यकाळात नवीन वैद्यकीय महाविद्यालयं सुरु झाली नाहीत त्यामुळे आता डॉक्टर परिचारिका आणि जेर वैद्यकीय कर्मचा यांची कमतरता भासत आहे असा आरोप त्यांनी केली विहारमधे डॉक्टर आणि रुग्णांचं गुणोत्तर एकास तीन हजार दोनशे सात असं आहे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार ते प्रति डॉक्टर एक हजार रुग्ण तिकं असायला हवं असं ते म्हणाले उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पिडीतेच्या गाडीला रायबरेली इथं झालेल्या अपघाताच्या गुन्ह्याप्रकरणी गाडीला धडक देणाऱ्या ट्रकचा चालक आणि गाडीच्या क्लिनरची सीबीआयनं काल कसून चौकशी केली या दोघांना लखनऊ इथल्या सी बी आय

तीन आफ्रिकी राष्ट्रांच्या दौ यामधे त्यांनी काल गिनीमधे कोनाक्री ॐ भारतीय समुदायाशी संवाद साधला गिनी या राष्ट्रासोबत आरोग्यसेवा ब्रोला या रोगाचं निर्मूलन कृषी तसंच परिवहन क्षेत्रापासून ते उर्जासुरक्षा क्षेत्रापर्यंत विकासात्मक सहकार्याला वाव असल्याचं ते यावेळी म्हणाले

टेक्सोसचे गव्हर्नर ग्रेन अबॉट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे अमेरिका आणि मेक्सिको सीमारेषेजवळ असलेल्या वॉलमार्ट स्टोअरमधे हा हल्ला झाला

मुंबई ठाणे आणि वसई विरार पट्ट्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं आजही जनजीवन विस्कळीत झालं आहे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 जागोजागी साठलेल्या पाण्यानं रस्तेवाहतुकीवर परिणाम झाला आहे